परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज राज्यात

राज्यात कुठे पावसामुळे पेरण्या खोळंबल्या तर कुठे बोगस बियाण्यामुळे पेरणी वाया

संख्या वाढती असली तरी बरे होण्याचा दरही वाढता आहे

राज्यातही काल दैनंदिन रुग्णसंख्यावाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला

त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णसंख्येनंही दीडलाखाचा टप्पा ओलांडला

काल या पथकानं गुजरातला भेट दिली

ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्या असतील त्यांचा निकाल त्यांच्या या परीक्षेतल्या कामगिरीनुसार घोषित केला जाईल तर ज्या विद्यार्थ्यांनी तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली असेल त्यांना ज्या तीन विषयात उत्तम गुण असतील त्यांच्या सरासरीच्या आधारे गुण दिले जातील ज्यांनी तीन विषयांची परीक्षा दिली असेल त्यांना ज्या दोन विषयात उत्तम गूण असतील त्यांच्या सरासरीच्या आधारे गुण दिले जातील असं सीबीएसई आणि केंद्र सरकारच्या वतीनं सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं

आईसीएसई बोर्डानंही अशा प्रकारची सूट न्यायालयाकडे मागितली होती

टोर्पेडो प्राणात सीतेला भूलवणारा मारीच आता नव्या रूपात भारतीय नौदलाच्या मदतीस आला आहे

संपूर्णतः भारतीय बनावटीची ही यंत्रणा सर्व प्रकारच्या युद्ध नौकांवर बसवता येणार आहे या यंत्रणेमुळे भारतीय पाणबुड्यांना वाचवणारं एक नवं अस्त्र नौदलाच्या भात्यात आलं आहे भारत इलेक्ट्रोनिक्समध्ये लवकरच याची निर्मिती सुरु होणार असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं हे आणखी एक पाउल असल्याचं नौदलानं म्हटलं आहे शाहूमहाराज समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाह् महाराज यांची जयंती काल राज्यात दरवर्षीप्रमाणे सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानीच शाह महाराजांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून अभिवादन केलं प्रण्यातील विधान भवनाच्या झूंबर हॉलमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार अनिल देशमुख राजेश टोपे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राज्यात सर्वत्र राजर्षी छत्रपती शाह् महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल विवीध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आल्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठवल्या आहेत

राज्यातली पावसाची सरासरी पेरणी योग्य असली तरी पश्चिम महाराष्ट्रात पावसानं मध्येच ओढ दिल्यामूळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत वऱ्हाड आणि मराठवाड्यात पेरण्यांचं प्रमाण जास्त असलं तरी या भागातलं प्रमूख पिक असलेल्या सोयाबीनचं बियाणं निकृष्ट निघाल्यानं उगवण झालीच नाही अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत

ते काल कृषी आढावा बैठकीनंतर सांगलीत बोलत होते

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर नीरास्नान यंदा आषाढी पायी वारी रद्द झाली असली तरी जगद्वूरू तुकोबारायांच्या पादुकांचं नीरा स्नान मात्र काल इंद्रायणीच्या तीरावरच साजर झालं नेहमीप्रमाणे पायी वारी असती तर तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्याचं काल सोलापूरच्या वेशीवरील सराटी इथं आगमन होऊन प्रथेप्रमाणे नीरा स्नान घातलं गेलं असतं ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी देहूच्या विश्वस्त समितीनं नीरा नदीचं हंडाभर पाणी देहू नगरीत आणून इंद्रायणीच्या तीरावरच पादूकांच्या नीरा स्नानाची व्यवस्था केली

यंदा पायी वारी नसली तरी विद्यापीठाचां हा उपक्रम शासनाने आखून दिलेले कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून होणार आहे ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून हे स्वयंसेवक राहतात त्या ठिकाणीच स्वच्छतेचे अंतराचे गर्दी न करण्याचे नियम पाळून स्थानिक नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे

स्थानिक शिक्षण संस्था आणि नागरिकां मार्फत देशी वाणाचं फळ झाड लावून त्याचं वर्षभर संगोपन करण्याचा उपक्रमही राबवण्यात येईल

पवार राज्यात महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे ते काल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते या सरकारवर आपला अंकुश असल्याच्या आरोपांचं पवार यांनी जोरदार खंडन केलं शहीद सलाम महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या वतीनं काल राज्यात विविध ठिकाणी शहींदो को सलाम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुंबईत मंत्रालयासमोर असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसनं गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या सैनिकांना अभिवादन केलं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

अशा प्रकारचा ठराव करणारी बह्धा ही पहिलीच ग्रामपंचायत असावी

ग्राम पंचायतीच्या प्रशासकीय कामकाजासाठीही स्वदेशी साहित्यच वापरले जाणार असून कोणत्याही शासकीय प्रकल्पात चिनी बनावटीचा माल न वापरण्याचा निर्णय ग्राम पंचायतीनं घेतला असल्याची माहिती सरपंच नीतीन धावडे यांनी दिली

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी जवान लेह इथं वीरमरण आलेले नाशिक जिल्ह्यातल्या साकोरी गावातले जवान सचिन मोरे यांचं पार्थिव शरीर काल विमानानं पूण्यात आणण्यात आलं लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या वतीनं त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली गेल्या बुधवारी लेह इथं अत्यंत प्रतिकूल हवामानात पूल बांधण्याचं काम करत असताना त्यांना वीरमरण आलं होतं आज साकोरी इथं त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

आग मूंबईतल्या लोअर परळ भागात असलेल्या रघुवंशी मिल कंपाऊंडमध्ये गुरूवारी लागलेली आग पूर्णतः शमवण्यात अखेर काल सकाळी यश आलं टाळेबंदीमुळे या कंपाऊडमध्ये माणसांचा राबता नसल्यानं जीवित हानी झाली नाही

वाधवा बंधूंना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सोलापूर जिल्ह्यातील महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे

त्यामुळे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काल प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाप्रबंधक कार्यालयाजवळील टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं

पाणमांजर सिंधुर्द्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावामध्ये पाणमांजरांचे आगमन झाले आहे

अवैध शिकारीमुळे पाणमांजराचं अस्तित्व धोक्यात आल्यान त्याला कायद्याचं संरक्षण देण्यात आलेल आहे अमलीपदार्थ जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधत पूण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रानं काल बारा तास मशाल प्रज्वलीत ठेऊन व्यसनमुक्तीचा वज्रनिर्धार व्यक्त केला

उत्तरेतली मान्सूनची ही प्रगती समाधानकारक असली तरी राज्यात त्याचा ओसरलेला जोर अजून परतलेला नाही विदर्भ वगळता उर्वरित राज्यात बह्तांश ठिकाणी पावसानं काल हजेरी लावली असली तरी तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या सरी वगळता फारसा जोर नव्हता विदर्भात काही ठिकाणीच हलका पाउस झाला आजही अशीच परिस्थिती अपक्षित आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार